प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि झांबियाचे अध्यक्ष एडगर चाग्वा लंगू यांनी दोन्ही देशांच्या विविध सहा सामंजस्य करारांवर नवी दिल्लीत स्वाक्षरी केली कला संस्कृती आणि सरंक्षण वि षयक करारात द्विपक्षीय विस्तार संबंध वृद्वींगत करणं जादी करारांचा समावेश आहे त्यापूर्वी दोन्ही नेत्यांमधे द्विपक्षीय संबंध व्यापार गुंतवणूक विकास सहकार्य क्षमता वृद्धी ऊर्जा पुनर्नवीकरण या मुद्यांवर प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली झांबियाच्या सैन्याच्या प्रशिक्षणासाठी भारताची हवाई दल आणि लष्कर दलाचं विशेष पथक सहकार्य करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त प्रसिद्वी पत्रकात म्हटलं आहे आयएनएक्स मिडिया मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी पी चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका ताबडतोब सुनावणीला घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या याचिकेची सुनावणी तात्काळ घेण्याची विनंती चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केली तेव्हा या याचिकेतल्या त्रुटी सिब्बल यांना दाखवण्यात आल्या होत्या या त्रुटी काढून टाकल्यानंतरही अनुक्रम नसल्यानं आज या याचिकेची सुनावणी घेता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं स्पष्ट केलं यावर तोंडी सुनावणी घेण्याच्या याचिका कर्त्यांच्या विनंतीला महाधिवक्ता तुषार मेहता यांनी आपल्याकडे यासंबंधी विस्तृत माहिती नसल्याचं सांगत विरोध केला सक्तवसूली संचालनालयानं पी चिदंबरम यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे चिंदबरम यांना अटकपूर्व जामिन नाकारल्याचा दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका शुक्रवारी सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्यासमोर सुनावणीला येईल जम्मू कश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात आज सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा दहशतवादी ठार झाला मोमीन गोरजी असं दहशतवाद्यांचं नाव असून तो बारामुल्लाचा रहिवासी आहे असं पोलीसांनी सांगितलं जम्मू कश्मीरचे विशेष पोलीस अधिकारी बिल्लाल अहमद हे शहीद झाले बारामुल्लाच्या गनी हमाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यात ही चकमक आज झाली जम्मू काश्मीर मधल्या रजौरी जिल्ह्यातल्या सुंदरबानी क्षेत्रातल्या सुरेख छावण्यांवर आज पाकिस्तानलनं गोळीबार करून पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन केलं आकाशवाणीच्या वार्तहराशी बोलताना संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितलं की पहाटे पावणेचारच्या दरम्यान पाकिस्ताननं गोळीबार आणि हातबॅम्ब सुंदरबानीच्या दिशेनं टाकले

जम्मू काश्मीर मध्ये जनजीवन पूर्व पदावर आल्यामुळे प्रशासनानं पूर्ण दिवसभरासाठी संचारबंदी शिथिल केली आहे आजपासुन संपूर्ण काश्मीर खोऱ्यात माध्यमिक शाळा सुरु झाल्या श्रीनगर शहरात रस्त्यांवरील अडथळे हटवण्यात आले आहेत कायदा सुरक्षा राखण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत रस्त्यावर वाहनांची वर्दळही पाहायला मिळत आहे काश्मीर खो यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटलं आहे काश्मीर खो यातल्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी हे आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सिंग यांनी आज बारामुल्ला हांडवारा आणि सोपोर जिल्ह्यांना भेट दिली त्यावेळी ते पोलीस अधिकारी आणि कर्मचा यांशी बोलत होते त्याआधी बारामुल्ला चकमकीत शहिद झालेल्या बिलाल अहमद मागरे याच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासनही सिंग यांनी दिलं

जम्मू काश्मीरमधल्या परिस्थीतीचा सखोल अभ्यास आणि मुल्य मापन केल्यानंतर राज्यात विशेषतः काश्मीर खो यात काही निर्बंध घालायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ता अश्विन कुमार चुंगू यांनी जम्मू शेल्या प्रदेश मुख्यालयात दिली

ते आज जम्मूत नागरी सफाई कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळापुढे बोलत होते

आतापर्यंतचे सर्व टप्पे नियोजित वेळेत पार पडल्याची माहिती झोचे प्रमुख के सिवन यांनी दिली थेट परदेशी गुंतवणुकीच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरुन सीबीआयनं एनडीटिव्हीचे संस्थापक प्रणय रॉय त्यांची पत्नी राधिका रॉय आणि तिरांवर गुन्हे नोंदवले सीबीआयनं कंपनीचे माजी अध्यक्ष विक्रमादित्य चंद्रा यांच्यावरदेखिल गुन्हेगारी कारस्थान फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला

लष्करी तळांच्या पुनर्रचनेसंबंधीच्या निर्णयाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूरी दिली विस्तृत अभ्यासाच्या आधारावर हा प्रस्ताव तयार झाला या अंतर्गत चिफ ऑफ आर्मी स्टॉफच्या देखरेखीखाली वि शेष दक्षता पथक असेल त्यांच्या प्रमुख सी ओ ए एस यांच्याशी जोडला असेल त्यामधे कर्नल स्तरावरचे लष्कर हवाई आणि नाविक दलाचे प्रत्येकी एक अधिकारी असतील असं संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आज नेपाळच्या दोन दिवसांच्या दौ यासाठी काठमांडू ॐ पोचले विमानतळावर नेपाळचे परराष्ट्र सचीव शंकरदास बैरागी नेपाळमधले भारताचे राजदूत मनजीवसिंग पुरी आणि नेपाळचे भारतातले राजदूत निलांबर आचार्य यांनी त्यांचं स्वागत केलं

देशाच्या प्रत्येक जिल्ह्यांत कामगार रुग्णालयं सुरु करण्यात येतील अशी घोषणा केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी हैद्राबाद ििं केली

मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक प्रशिक्षण कार्यक्रम ंनिष्ठाचं उद्घाटन केंद्रीय मनृष्यबळ विकास मंत्री रमेश सिंग पोखरीयल यांनी नवी दिल्ली श्वे केलं

उत्तराखंड राज्यातल्या पूर बाधीत उत्तरकाशी जिल्ह्यांत मदत आणि बचाव कार्य करणारं एक हेलिकॉप्टर आज कोसळलं पायलट सहाय्यक पायलट आणि तीन स्थानिक नागरिकांचा यात मृत्यू झाला अशी माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली

भारताच्या हरमन प्रीत सिंग शमशेर सिंग निलकांता शर्मा गुरुसाहिबजीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला काँग्रेस खासदार कांर्ती चिदंबरम यांच्यावर आयकर चुकवण्यासंदर्भात सुरु असलेल्या सुनावणीला स्थगिती द्यायला मद्रास उच्च न्यायालयानं आज नकार दिला